मंबई इथं आयोजन

राज्यात विविध ठिकाणी पत्रकार दिन साजरा

स्तरावरील स्पर्धेतील विशेष सहभागाबद्दल वर्धा जिल्ह्याचा सत्कार करण्यात आला

करण्याचं केंद्रीय ग़हराज्यमंत्री हंसराज अहिर यांचं आवाहन

डब्ल्यू

मुंबईला प्रथमच आयोजक होण्याचा मान मिळाला आहे या परिषदेचं उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड्र यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली या जागतिक परिषदेचे आयोजक होण्याचा मान राज्याला मिळाला ही आनंदाची बाब आहे यापूर्वी झालेल्या मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता या परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांमुळे राज्यात उद्योगांना चालना मिळाली आहे आगामी परिषदेसाठीदेखील राज्य सज्ज असून ही परिषद सर्वांच्या सहकार्यानं यशस्वी होईल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला महाराष्ट्रात ग्ंतवण्कीसाठी अत्यंत अन्कूल वातावरण आहे

त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे इज ऑफ डुईंग बिजनेससाठी देश किंवा राज्य घटक न मानता जिल्हा घटक मानुन नियोजन करण्यात येत आहे जिल्ह्यांचा विकास करून पर्यायानं राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे यासर्व प्रयत्नांची चर्चा आणि प्रदर्शन हे या जागतिक भागिदारी परिषदेत होणार असल्याचे त्यांनी सांगितलं मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिन यानिमित्त नागपूरसह विदर्भातील विविध ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आला नागपूर इथल्या जिल्हा माहिती कार्यालयात आज पत्रकार दिन आयोजित करण्यात आला होता या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात माहिती आणि जनसंपर्क संचालनालय नागप्र विभागाचे माजी संचालक शरद चैधरी यांनी प्रसारमाध्यमांनी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्वीकारून जनतेच्या हक्कांसाठी काम करावं असं मत व्यक्त केलं इंटरनेटच्या जगातही वृत्तपत्रांनी आपलं स्थान कायम ठेवलं असुन पत्रकारांनी समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्याचं विधायक कार्य असंच सुरू ठेवावं असंही त्यांनी बोलताना सांगितलं अमरावती इथं ही बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जिल्हा माहिती अधिकरी हर्षवर्धन पवार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच भंडारा तसंच ब्लढाणा इथंही मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला वाशिम जिल्हा माहिती कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे आणि श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं ज्येष्ठ पत्रकार दिन् रणदिवे यांना मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा जीवन गौरव प्रस्कार जाहीर झाला आहे

संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता विश्वास वाघमोडे महेश तिवारी आणि प्राजक्ता पोळ यांनाही संघाचे प्रस्कार जाहीर झाले आहेत

गोंदियामध्ये सर्वाधिक कमी दहा पुर्णांक दोन तर ब्रम्हपरीमध्ये दहा पर्णांक पाच इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे येत्या आठवड्यात विदर्भात वातावरण कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

दिवंगत बिमल रॉय स्मृती संस्था आणि फिल्म सोसायटी यांच्या वतीनं हा सत्कार आयोजिण्यात आला आहे

केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनानिमित्त राष्टीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केली होती

महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण जिल्ह्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेचा निकाल केंद्र सरकारनं नूकताच जाहीर केला आहे यामध्ये सांगली तसंच कोल्हाप्र नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांनी यश मिळविले आहे या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पाणी प्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसंच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अभिनंदन केले आहे

यामध्ये शौचालय रंगकाम आणि त्यांची स्वच्छता या बाबींचा समावेश आहे या स्पर्धेतही राज्यातील सर्व जिल्ह्यात जनतेचा सक्रिय सहभाग राहील आणि राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल होईल असा विश्वास लोणीकर आणि खोत यांनी व्यक्त केला आहे

मंजुर केलेल्या प्रारूप आरखड़यापेक्षा राज्यस्तरीय बैठकीत वर्धा जिल्ह्यासाठी अधिक निधी देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली

केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना पंतप्रधान आवास योजना कौशल्य विकास योजना उज्वला गॅस योजना दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना पंतप्रधान ग्रामसडक योजना आदी योजनांना गती देण्याचं आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर इथं केलं बचत साफल्य भवनमध्ये आयोजित जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी आज केंद्रातील वेगवेगळ्या योजनांचा आढावा घेतला या बैठकीमध्ये सर्वप्रथम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला यामध्ये सिकलसेल आजाराबद्दल चर्चा झाली या आजाराच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेता या आजारातील रुग्णाला अपंगाचा दर्जा देण्याबाबतही चर्चा झाली त्यानंतर पाणीप्रवठा योजनांवर चर्चा झाली जिल्ह्याच्या सर्वदर भागात आरो मशीनचे जाळे तयार व्हावे आणि ज्या भागांमध्ये दुषित पाणी आहे त्याठिकाणी ग्रामस्थांना आरो मशीन लाव्न मिळावी अशी मागणीही यावेळी प्रामुख्यानं करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न द्रप्पट करण्याच्या दृष्टीनं आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्ढाकारात चालू असलेल्या अभियानाअंतर्गत आज पोभूर्णा इथं मध्मक्षिका पालन आणि प्रशिक्षण मतपेटी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला या कार्यक्रमासोबतच चंद्रप्र जिल्ह्यात स्वीट क्रांतीला सुरुवात झाली महाराष्ट्र सरकारच्या वन विभाग चंद्रपूर आणि समर्थ वूमेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम होत आहे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ आणि आर्थिक स्तर वाढवण्याला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत त्यामध्ये पश्पालन द्रग्ध व्यवसाय मत्स्यपालन सोबतच मध्मक्षिका पालनाचा उद्योगाला देखील चालना दिली जात आहे मध्मक्षिका पालनाच्या माध्यमातून स्वीट क्रांती देशात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे या स्वीट क्रांतीचा पहिला प्रयोग चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोभूर्णा इथं होत आहे असं म्नगंटीवार यावेळी म्हणाले

कुलदिप यादवनं भेदक मारा करून यजमान संघाचा निम्मा संघ बाद केला मोहम्मद शमी रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले

अंधुक प्रकाशामुळं खेळ थांबवण्यात आला तेंव्हा ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात बिनबाद सहा धावा केल्या आहेत

भारत आज अब्धाबीमध्ये आपल्या एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेची सुरूवात थायलंडविरुद्वच्या सामन्यानं करेल सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाब् नायड् यांनी कांग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टिका केली असून सत्ता वाचवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी म्हटलं आहे अनंतप्र कडप्पा कूर्नूल नरसाराओपेट आणि तिरूपती इथल्या मतदार संघाच्या ब्थ कार्यकर्त्यांशी मोदी यांनी दुरदृष्य प्रणाली मार्फत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते दरम्यान एन

रामाराव यांचं कार्य अभिमानस्पद असल्याचा उल्लेख श्री मोदी यांनी यावेळी केला आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे विविध माध्यमं मंचांवर लक्ष ठेवण्यासाठी खाजगी संस्था नियूक्त करण्यात येणार असल्याच्या बातम्यांचं माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी खंडन केलं आहे पत्रसुचना कार्यालयानं वर्तमान पत्र इलेक्ट्रॉनिक माध्यमं ऑनलाईन आणि समाज माध्यमांवर प्रकाशीत होणाऱ्या बातम्यांचं विश्लेषण आणि अभिप्राय सेवांसाठी निविदा जारी केल्याची बातमी एका न्यूज पोर्टलतर्फे न्कतीच प्रकाशित करण्यात आली होती त्यासंदर्भात कर्नल राठोड बोलत होते